विविध उच्च न्यायालयांमधे दाखल असलेली समाज माध्यमांवरच्या नियंत्रणाबाबतची सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात वर्ग केली जावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले अशा प्रकारची मागणी करणारी याचिका फेसबुक आणि व्हॉट्सअॅपनं न्यायालयाकडे केली होती असं हस्तांतरण करायला आपला विरोध नसल्याचं तमिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे आधारच्या समाज माध्यमांबरोबरच्या जोडणीचं प्रकरण सध्या मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित आहे

येत्या गुरुवारी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी ती पूर्ण होण्याची शक्यता आहे सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते अशी जनभावना असल्याचा दावा त्यांनी केला आहे प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी

काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य के सी राममूर्ती यांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला यावेळी भाजपाचे सचिव अरुण सिंग आणि भूपेंद्र यादव उपस्थित होते आधार अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन सीईओ म्हणून पंकज कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं आज तिरही काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या बृज राज शर्मा यांची नेमणूक कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी झाली असून संजीव नंदन सहाय नवीन ऊर्जा सचिव असतील जम्मू कश्मीर आणि लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाचे भत्ते देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या निर्णयाचा लाभ सुमारे साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होईल नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या दोघांमधे विविध विषयांवर सविस्तर निकोप चर्चा झाली बॅनर्जी यांच्या विचारांमधून मानवी सक्षमीकरणाबाबची त्यांची ओढ स्पष्टपणे जाणवते असं मोदी यांनी त्यानंतर ट्विटर संदेशात म्हटलं आहे

ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे सीबीआयनं भ्रष्टाचार आणि लाचलुपत कायद्यानुसार सह आयुक्त रमेश चंद्र सिंग यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंदवला होता त्या आधारावर मनी लाँड्रींग कायद्यानुसार तपास झाला या तपासात रोकड सोनं हिऱ्यांचे दागिने आणि मुदत ठेवींची माहिती उघड झाली कुटुंब सदस्यांच्या नावावर सिंग यांनी पदाचा लाभ उठवत अनेक गैरव्यवहार केले असून त्यांची मिळकत बेहिशोबी असल्याचं ईडीनं स्पष्ट केलं आहे सियाचिन लष्करी तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे लडाख क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देणं तसंच लष्कराचे जवान आणि अभियंत्यांच्या दुर्गम भागातल्या कामाचं कौतुक करणं हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश असल्याचं सिंग म्हणाले

त्यानंतर हा परिसर भारतीय लष्कराच्या अधिकारात आला हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून पर्यटनामुळे युवकांना लष्कराकडे आकर्षित करायला मदत होईल असंही सिंग यांनी सांगितलं

पंजाब सरकार आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या सहकार्यानं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं ही भेट आयोजित केली आहे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्त्रबुद्धेही त्यांच्यासोबत असतील गुवाहाटी क्विं भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या बैठकीला आज सुरुवात झाली बैठकीच्या उद्घाटनाच्यावेळी आसाम आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही के सिंग बांगलादेशचे वाणिज्यमंत्री टिपू मुनशी उपस्थित होते बांगलादेशबरोबरच्या संबंधाना भारत नेहमीच प्राधान्य देतो बांगलादेशच्या विकासासाठी भारत कटिबद्ध आहे असं भारताच्या बागंलादेशमधल्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी सांगितलं बालकांसाठीच्या जागतिक लसीकरणाचं उद्दिष्ट सरकार लवकरच पूर्ण करेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे देशातल्या नव्वद टक्के बालकांचं मोफत लसीकरण होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जागतिक लसीकरणाचं लक्ष गाठण्यासाठी देशातल्या शंभर टक्के बालकांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

शेतीसाठी उपयुक्त खतांचा कमीत कमी आणि संतुलित प्रमाणात उपयोग करणं ही काळाची गरज आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते असं ते यावेळी म्हणाले कृषी मंत्रालय तसंच रासायनिक पदार्थ आणि खतं मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली कें खतांचा सुयोग्य वापर या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते

हुनर हाटच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात लाखो हस्तकला कारागीरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की हुनर हाटमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या